मराठा मुस्लीम धनगर महादेव कोळी लिप्पित समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत राज्यपालाप्ती हस्तक्षेप करून राज्य सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्याप्ती केली खासदार अशोक चव्हाण विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पारिल माजी मुख्यमक्ती पृथ्वीराज चव्हाण इत्यादी नेते शिष्टमध्क्रात होते आरक्षण देण्याबाबत काँप्रेस सरकारला सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार आहे असञिशोक चव्हाण यात्ती या भे निस्ते वार्ताहराधी बोलताना साधितल शिवसेना आरक्षणाच्या मुद्द्यावर गरीर असेल तर त्याप्ती सत्तेबाहेर पडावअिसत्तिम्हणाले त्यानस्ति माजी उपमुख्यमस्ती अजित पवार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनस्ति मुद्दीयाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँप्रेसच्या शिष्टमध्रिनही राज्यपालाही भेञ्घेतली मराठा आरक्षणासर्व्धीत मागासवर्ग आयोगालाही या दोन्ही पक्षाच्या शिष्टमध्रिकाती भेञ दिली

अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व पक्ष आणि आमदाराही मतविक्षात घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणारतिवेदन शिवसेनेच्या शिष्टमहिळान मुख्यमश्रीत्ति दिलक्ष त्यापूर्वी आज सकाळी या तीनही पक्षाच्या स्वतत्त्विणे बैठका झाल्या राज्य सरकारनमिगासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाञनखाहता मराठा समाजाला आरक्षण द्यावञाणि तातडीनखिधिमछ्काचक अधिवेशन बोलवाव अशी मागणी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे याती केली आहे ते आज मुद्धित मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या आमदाराती बैठक धेतल्यानस्ति आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

राज्य सरकारच्या पदभर्तीतल्या मराठा तरुणाच्या जागा तात्काळ भराव्यात किंवी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत या भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी करत पार्शिल याती आद्वीलकात्ती हिस्ती न करण्याच आवाहन केला मराठा आरक्षण आद्वीलनाचा भडका अजूनही कायम असून आज मराठा क्राती मोर्चानक्राज धुळ्यात रास्तारोको केला कराचीवाला खूक्या ठिकाणी मराठा समाजाच्या शेकडो आदीलकाप्ती एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाहतूक अडवून धरली या रास्तारोकोमुळे सुमारे अर्धातास रहदारी ठप्प झाली आणि बाजारपेठ परिसरात गोंधळही उडाला होता

सोलापूर शहरात आज कडकडीत बद्ध पाळण्यात आला व्यापाऱ्यातीी द्कान जिघडली नाहीत त्यामुळे बाजारपेठा सकाळपासूनच थद्द होत्या वाहतूकीच्या खाजगी वाहनासह राज्य परिवहन महामहिळाच्या एस बसही बद्ध होत्या मराठा क्राती मोर्चच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजाच्छी प्तळ्याला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी जमावबद्दीच्या आदेशानुसार काही लोकात्ता पोलिसात्ती ताब्यात घेतल बिस्तिया पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बर्ध असल्यानशिरा कोशिरुपयाधी उलाढाल ठप्प झाली

मोर्चादरम्यान काही आधीलकाहीी शियर जाळून रस्ता बद्ध करण्याचा प्रयत्न केला

नाईंडे जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात सोनखेड इथ आज सकाळी काही मुलांपी महाराष्ट्र राज्य परिवहन महामहिळाच्या नाईंडे लातूर या बसवर दगडफेक केली अण्णासाहेब पार्शित आर्थिक मागास विकास महामद्वळानखिहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकाखिडे पाठवलेली पात्र प्रकरणव्रित्काळ मद्वूर करण्याचे निर्देश मुख्यमहीी देवेंद्र फडनवीस यातीी दिले आहेत ते आज मुद्धईत अण्णासाहेब पारीील आर्थिक मागास विकास महामहीी आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेसर्व्झांतल्या आढावा बैठकीत बोलत होते या शैक्षणिक वर्षांत शैक्षणिक सख्खाच्च महाडीबी पोरिद्वारे राज्य शासनामार्फत दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळायला विल्ह्यलागत असला तरी सख्यात्ती विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्याव असेआवाहन मुख्यमच्चार्ती यावेळी केल रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची बैठक आज मुद्धित सुरु झाली त्यामध्ये तिस या द्वैमासिक आर्थिक धोरणासद्वीी चर्चा होणार आहे

त्याच दिवशी तिस या द्वैमासिक आर्थिक धोरणाविषयीच विवेदन जारी केलज्ञिणार आहे मागच्या बैठकीप्रमाणेच ही बैठक तीन दिवस चालणार आहे पोलादपूर इथविस दुर्घवित मरण पावलेल्या दापोली कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्याच्या वारसाप्ती राज्य सरकारच्या नोकऱ्याच्या सामावून घेतलज्ञाणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमीी रविद्व वायकर याप्ती ही माहिती दिली

सामान्य नागरिकाप्ती अत्यल्प हप्त्यात विमा सप्तीण मिळण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारन प्रधानमक्ती जीवन सुरक्षा विमा योजना सुरु केली

त्यामुळे ही योजना माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुरक्षा कवच आहे

प्रणोय समीर वर्मा याप्ती पुरुष एकेरीची तर पी

सिद्धीआणि सायना नेहवाल यापीी महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे

पुरुष दुहेरीत मन् अत्री बी एस रेड्डी जोडी दुसऱ्या फेरीत दाखल झाली मात्र महिला दुहेरीत स्वाती घोरपडे प्राजक्ता सावि जोडीच आव्हान पहिल्याच फेरीत आध्याला मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा सिक्की रेड्डी आणि सौरभ शर्मा अनुष्का पारीख या जोड्या दुसऱ्या फेरीत दाखल झाल्या किदम्बी श्रीकास्झि पहिल्या फेरीचा सामना आयर्लंडच्या एनहा एनग्युएन विरुध्द उद्या होणार आहे

तुळजापूर नगरपालिकेतले राष्ट्रवादी कॉर्ट्रेखिचे माजी नगरसेवक नारायण विड्डल गवळी यातीी तुळजापूर इथ्रिहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली